उर्वरित उमेदवार आज आपले अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत उद्या अर्जाची छाननी होईल उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत येत्या सोमवारपर्यंत आहे विधानसभा निवडणुकसाठी भाजपानं आज चौथी उमेदवार यादी जाहीर केली त्यात सात नावांची घोषणा केली असून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि कॅबिनेट मंत्री विनोद तावडे यांना या यादीतही स्थान मिळालं नाही खडसे यांच्या मुक्ताई नगर मतदारसंघात त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे तर बोरीवली मतदारसंघातून सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे दुष्काळ शेतकरी आत्महत्या अशा अनेक मुद्यांवर सत्ताधारी उत्तर देऊ शकत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते राज्यातलं वातावरण पाहता परिवर्तन होईल असं मतही पवार यांनी व्यक्त केलं

भारतीय रिझर्व्ह बँक चालू आर्थिक वर्षासाठीच्या पतधोरणाचा चौथा ड्रैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे चलन फुगवटा सुसह्य पातळीवर आला असल्यानं पतधोरण शिथिल करायला वाव असल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी आधीच दिले आहेत

राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांची विस्तृत चौकशी होऊन मग त्यांना अटक करण्यात आली तसंच एच डी आय एल ची साडे तीन हजार कोटीची मालमत्ताही गोठवण्यात आली